काही ठळक बातम्या

कर्जाचं वाटप केलं असल्याची पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची माहिती

बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पंतप्रधान मुद्रा योजना जाहीर केल्या पासून बँका आणि वित्तीय संस्थांनी आतापार्यंत बारा कोटी युवकांना सहा लाख कोटी रूपये कर्जाचं वाटप केलं असल्याची माहिती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली

या योजनेतंर्गत विनासहकारी सुक्ष्म लघु उद्योगांच्या उभारणीसाठी दहा लाख रूपयांचं कर्ज बँका वित्तीय संस्थार्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकराच्या कायद्यात शेतकऱ्यांशी संबषित कर आकारणीच्या नियमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे क्रषि मत्य पशुपालन यासारख्या सेवांना वस्तु आणि सेवा करातून मुक्त ठेवण्यात आलं असल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मुंबई इथं जागतिक फिन टेक हब उभारण्याचं राज्य सरकारनं ठरविलं असून याचाच एक भाग म्हणून येत्या दोन आणि तीन जून रोजी हॅटेल ट्रायडंट इथं फिन टेक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या महोत्सवाचं आयोजन माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत केलं जाणार आहे या परिषदेत फिनटेक क्षेत्रातील स्टार्ट अप विद्यार्थी आणि माहिती तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या अभिनव कल्पना आणि उपाय फिनटेक क्षेत्रातील बदलत्या संधी याची माहिती मिळणार आहे तसंच बॅक वित्तीय सेवा संस्था तंत्रज्ञान कंपन्या माध्यमं आणि गुंतवणुकदार यांच्यासह प्रत्यक्ष संवाद करण्याची संघी मिळणार आहे राज्यातल्या महापालिका नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

तर एक हजार एक चौरस फुटापेक्षा अधिक निवासी बांधकामाला सध्याच्याच दरानं शास्ती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांसाठी असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण तसंच स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला

जिरायतीसाठी कमाल मर्यादा आता प्रतिएकरी पाच लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रति एकरी आठ लाख रूपये एवढी करण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेघा निकाल उद्या बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ अशोक मोसले यांनी दिली राज्य मंडळाकडून फेब्रवारी मार्च मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती

याशिवाय इतरही सहा संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे राज्य सरकारनं अनाथ बालकांना नोकऱ्यांमध्ये एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी आवश्यक प्रमाणपत्र घेण्यासाठी मुंबई शहरातील अनुदानित विनाअनुदानित बालगृहांतून बाहेर पडलेल्या बालकांनी आपआपल्या संस्थांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे बाल न्याय अधिनियामांतर्गत मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित विनाअनुदानित संस्थामध्ये दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेमध्रन बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचं प्रमाणपत्र नसल्याकारणानं त्यांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक सवलती अनुदान आणि विशेष लाभ मिळत नाहीत त्यामुळं त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात

सुधीर मुनगंदीवार यांनी दिली यासाठी श्री मुनगंदीवार यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते ते पुढं म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊन गौरविलं जाईल एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याचं ही श्री

या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर अभिमानानं उंच केल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले

या धाडसाची दखल काल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात घेतली

मुनगंदीवार यांच्या पुढाकारानं राज्याच्या आदिवासी विकास विभागानं या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला मिशन शौर्य च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केलं होतं

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढलेली दिसत आहे

यामुळं जिवाची काहीली होत आहे

तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरीक अक्षरशः हैराण झाले आहेत नेहमी वर्दळ असणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेतही दुपारी बारानंतर शुकशुकाट पहावयास मिळतो उन्हाची ही तीव्रता पाच नंतर कमी होते मात्र सायंकाळी नऊ वाजेपर्यंतही उन्हाच्या वाफा लागतात या वाढत्या तापमानामुळं संपूर्ण जनजीवन प्रमावित झाला आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सझाव्री अतिथीगृह इथं आज प्रकाशन करण्यात आलं

मुख्यमंत्र्यांनी या अहवालात शुभेच्छा देताना म्हटल की राज्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प कालबेध्द पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी या अहवालाचा नक्कीच फायदा होईल यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळून कूषी ग्रामीण क्षेत्रातील संकटाशी मुकाबला करणं शक्य होईल जलसंपदा विभागाच्या उद्दिष्ट साध्य कार्यप्रणालीला त्यांनी श्रुमेच्छा दिल्या जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी या अहवाल पुस्तिकेत म्हटलं की पुनर्भरारी म्हणजे सुयोग्य रणनीती आखून अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पाच्या पूर्तीची यशोगाथा आहे या पुढंही अधिक गतीनं अपूर्ण राहिलेले अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण करू त्याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होईल तसंच सिंचन क्षमता वाढून महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल तंबाखूमुक्त जनजागृती अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन सामाजिक न्याय मंत्री श्री राजकूमार बडोले यांनी अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांना केलं जागतिक तंबाख् विरोधी दिनानिमित्त आजपासून तीन दिवस तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राबविण्यात येणार आहे यासंबंधीची सविस्तर माहिती श्री बडोले यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकामार्फत दिली आहे

बदली प्रक्रिया प्रथमच ऑनलाईन पखतीनं होत आहे

पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेअंतर्गत पुनरीचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना बुलडाण्यात जाहीर करण्यात आली आहे या योजनेतील विम्याचा लाभ संत्रा मोसंबी डाळींब पेरू आणि चिकू या पाच फळपिकांसाठी मिळणार आहे

षुळे शहरातील खाजगी जागांवर असलेली अतिक्रमणं नियमाकुल करून गेल्या तीन ते चार पिढ्यापासून राहणाऱ्या रहिवाशांना सात बारा उतारे देण्यासंबंधीचे आदेश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्रळ्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांना दिले आहेत अशी माहिती धुळे शहराचे आमदार श्री अनिल गोटे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली